आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

उभारण्यात येणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार

ई ई

दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक समूदायाकडून एकत्रित प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे किर्गिस्तानच्या बिश्केक इथं शांघाय सहकार्य शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होते समाज दहशतवादमुक्त होण्यासाठी सर्वच स्तरातून संयुक्त प्रयत्नांची गरज त्यांनी बोलून दाखवली दहशतवादाविरूद्ध आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला दहशतवादाला सहकार्य प्रोत्साहन आणि निधी प्रवठा करणाऱ्या देशांना त्यांना असं करण्यासाठी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कार्यवाही व्हायला हवी असंही मोदी म्हणाले

अफगाणिस्तानमध्ये देखिल शांतता अत्याधिक महत्वाची असल्याचं ते म्हणाले सदस्य देशांमध्ये तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील अदययावत ज्ञानाच्या आदान प्रदानावर मोदी यांनी यावेळी भर दिला आपला देश ग्लोबल वार्मिंगची समस्या हाताळण्यासाठी कटीबदध असल्याचं देखिल म्हणाले खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या विविध मालिकांमध्ये भूमीका करणारे तसंच त्यांची निर्मिती करणारे या सगळ्यांची नावे आणि माहिती हिंदी तसंच संबंधित राज्यांमधील प्रादेशिक भाषांमध्ये देखील दाखवली जावीत असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की खाजगी वाहिन्यांवरून प्रसारीत होणाऱ्या मालिकांच्या निर्मिती आणि भूमिका करणाऱ्यांची नावे इंग्रजीतून दाखवल्या जातात त्यामुळे इंग्रजी न जाणणाऱ्या लोकांना संबंधित महत्वाची माहिती समजत नाही स्क्ष्म लघ् आणि मध्यम उदयोग मंत्रालय या क्षेत्रात सातशे औदयोगिक समुह उभारण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या परिषदेत मार्गदर्शन करत होते त्यांनी उद्योगांना या क्षेत्रात अधिक ग्ंतवणूक करण्याचं आवाहन केलं स्क्ष्म लघ् आणि मध्यम क्षेत्रात विकास आणि रोजगार निर्माणाची मोठी क्षमता असल्याचंही गडकरी यांनी यावेळी नमुद केलं दरम्यान आज नागपूर इथं दहावी क्षेत्रीय जी आर

परिषद पार पडली यावेळी केंद्रीय भू पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधणीमध्ये अधिकाधिक ग्रीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला तसंच परिघाबाहेरचा विचार करून रस्तेबांधणीचा खर्च कमी करतांनाच प्रदूषण कमी करण्यावर देखील विचार होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी बोलून दाखवली इलेक्ट्रीक वाहनांचा वापर कमीत कमी वृक्ष तोड अशा धोरणांचा अवलंब आपण करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत मेहता यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आय्क्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आय्क्त यांच्याशी द्रदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे दुष्काळ निवारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुददयावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज आहे गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पांबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार आहे दरम्यान काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे विधानपरिषद नेतेपदी विजय वडेट्टीवार याची तर उपनेतेपदी मोहम्मद आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आली आहे राज्याच्या द्वष्काळी भागात जलय्क्त शिवार योजनेसह जलसंधारणाची इतर कामं नियोजनबध्द पूर्ण करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल कराड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पृतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते कृत्रीम ब्दधीमतेसारख्या आध्निक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत याच तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल पध्दतीचा कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलाजी ने घेतलेल्या जे ई ई

या परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपू इथं राहणारा कार्तिकेय ग्प्ता देशातून पहिला आला आहे त्याला शंभर परसेंटाईल मिळाले आहे ग्प्ता याने यापूर्वी जे ई ई

तर महाराष्ट्रात द्सरा आला होता कार्तिकेय हा बल्लापूर पेपर मील वसाहतीत राहत असून त्याचे वडिल उत्पादन विभागात व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे

पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती प्स्तके देण्याच्या दृष्टीकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे

शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाची न्कसान भरपाई साम्हिक स्वरुपात मिळावी या उददेशाने ही योजना यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे प्रतिक्ल हवामान घटकांमुळे पेरणी लावणी उगवण न होणे हंगामातील प्रतिक्ल परिस्थितीत झालेले न्कसान पिक पेरणीतून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात न्कसान स्थानिक नैसर्गिक आपती यांचा या योजनेत समावेश आहे

अकोल्यात पाच लाख रुपयांच्या इ तिकिट रेल्वे पोलिस दलाने आज सकाळी केलेल्या कारवाईत जप्त केले बनावट आय डी

आर

सी च्या अधिकृत एजंट असलेल्या राधे ट्र्स एण्ड ट्रॅव्हल्स चे प्रकाश अग्रवाल यांच्या विरोधात या प्रकरणी ग्न्हा दाखल करण्यात आला आहे भूसंपादीत जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने आर्णी नगर परिषद क्षेत्रातील संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर त्वळजापूर राज्य महामार्गाचे काम बंद पाडले आर्णी कोळवन दत्तरामपूर देऊरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन प्कारले महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादीत होऊन अधिसूचना प्रकाशित झाली संबंधित ठेकेदाराने महामार्गाचे काम देखील सूरू केले परंतु अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही महामार्गाचे अधिकारी गेल्या दीड वर्षांपासून मोबदला देण्याबाबत टोलवाटोलवी करीत आहे अद्यापही मोबदला न मिळाल्याने एस डी ओ नी आपली दिशाभूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला

क्लथे यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य न झाल्या मौन दिन पाळण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारनं अन्दान बंद केल्यामुळं नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कांदा निर्यातीचं अनुदान गेल्या डिसेंबर महिन्यात पाच टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं होतं ते बंद झाल्यामुळं नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात क्विंटलमागे सुमारे दोनशे रूपयांची घसरण झाली मेहकर सिंदखेड राजा मार्गावर लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात ट्रक आणि मालवाह वाहनाची समोरासमोर धडक होव्न घडलेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे आज पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला